ते काल जालना जिल्ह्यात परतूर इथं महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभेत बोलत होते मुख्यमंत्र्यांचं क्षेत्र असूनही इथून विकास गायब होता अशी टीका त्यांनी केली केंद्र आणि राज्यात जनतेसाठी काम करणारं सरकार असणं आवश्यक असल्याचं सांगतानाच या भागातले रस्ते उद्योग विकास आणि जलसिंचनासाठी गेल्या पाच वर्षांत झालेल्या कामांचा त्यांना आढावा घेतला राष्ट्रवादाच्या म्द्यावरून बोलताना पंतप्रधानांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला देशाची भावना समजत नाही त्यामुळेच या दोन्ही पक्षातले मोठा जनाधार असलेले अनेक नेते छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपणाऱ्या महायुतीसोबत आले असल्याचं नमूद केलं अकोला तसंच मंबईत खारघर इथंही काल पंतप्रधानांनी सभा घेतल्या

सभा कोपरा बैठका प्रचार फेऱ्या आणि मतदारांशी थेट संपर्क याम्ळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नांदेड जिल्ह्यात नरसी मुखेड आणि किनवट इथं महाय्तीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेतल्या काँग्रेसच्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळाच्या तुलनेत आपल्या सरकारनं पाच वर्षांत तिप्पट काम केलं असल्याचं मुख्यमंत्री मुखेड इथल्या सभेत म्हणाले नांदेड जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी खासदार गंगाधर कंटरकर आणि राजेश कंटरकर यांनी काल नरसी इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला नागप्र आणि अमरावती इथंही म्ख्यमंत्र्यांनी काल प्रचारसभा घेतल्या लातूर इथले महायुतीचे उमेदवार शैलेश लाहोटी यांच्या प्रचारासाठी काल केंद्रीय मंत्री स्मूती इराणी तसंच कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी प्रचार सभा घेतली काँग्रेस पक्ष दिशाहीन झाला असल्यानं तो राज्याला दिशा देऊ शकणार नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली लातूरचा पाणी प्रश्न काँग्रेस नेत्यांमुळे बिकट झाल्याची टीका पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी केली तर मुख्यमंत्र्याशी चर्चा करुन पाणी प्रश्न सोडवू असं येडियुरप्पा म्हणाले

बीड इथं काल महाआघाडीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते बेरोजगारी शेतकरी कर्जमाफी आदी मुद्यांवरुन त्यांनी सरकारवर टीका करतानाच राष्ट्रवादी काँप्रेसमधून शिवसेनेत गेलेले जयदत्त क्षीरसागर यांच्यावरही पवार यांनी टीका केली काँग्रेसचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी काल नांदेड जिल्ह्यातल्या काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नांदेडसह जिल्ह्यात अर्धापूर तसंच तरोडा इथं प्रचार सभा घेतल्या विमुद्रीकरणामुळे अनेक उद्योग बंद पडले छोटे व्यापारी तसंच शेतकरी आजही संकटात असल्याचं सिन्हा म्हणाले

शिवसेनेनं वचननाम्यात सांगितल्याप्रमाणे सगळी आश्वासनं पूर्ण करणार असल्याचा प्नरुच्चार त्यांनी यावेळी केला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर ठाकरे यांनी कडाड्रन टीका केली अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहीत पवार यांच्या प्रचारासाठीच्या सभेला काल पक्षाचे नेते धनंजय म्ंडे यांनी संबोधित केलं

दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड मतदार संघातले वंचित बहजन आघाडीचे उमेदवार डॉ प्रमोद दथाडे यांना एमआयएम पक्षानं पाठींबा जाहीर केला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल नाशिक इथं प्रचारसभा घेतली

औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजाप्र इथंही काल राज ठाकरे यांची सभा झाली तर गंगापूर इथं राष्टवादी काँग्रेसचे नेते खासदार अमोल कोल्हे यांनी जाहीर सभेला संबोधित केलं

तर औरंगाबाद इथं विद्यार्थी नेता कन्हैया क्मार यांची प्रचार सभा होणार आहे

अजिंक्य टेकाळे असं हल्लेखोराचं नाव असून शिराढोण पोलिसांनी त्याला अटक केली तो भाजपच्या माहिती तंत्रज्ञान शाखेचा तालुका अध्यक्ष असल्याचं समोर आलं आहे

निवडणूक जिंकण्यासाठी लोणीकर हे भ्रष्ट मार्गाचा अवलंब करत असल्याचा आरोप महाजन यांनी केला आहे

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं काल ज्येष्ठ कवी ना धो महानोर यांच्या हस्ते त्यांचा औरंगाबाद इथं सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते

ऋषीकेश कांबळे आणि प्राध्यापक जयदेव डोळे यांनी भाष्य केलं मराठीचे पाईक असणारे फ्रान्सिस दिब्रिटो यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष करून महामंडळानं परिवर्तनाचं मोठ काम केल्याचं महानोर म्हणाले

काल सकाळी सव्वासात वाजता औरंगाबाद विमानतळावरून उदयपूरसाठी पहिलं विमान रवाना झालं आठवड्यातून बुधवार शुक्रवार आणि रविवारी हे विमान मुंबई वरून सकाळी पाच वाजता निघून सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी औरंगाबादला तर औरंगाबादहून सव्वा सातवाजता निघून सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी उदयपूरला पोहोचेल परतीच्या प्रवासात त्याच दिवशी सकाळी नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी हे विमान उदयपूरहून औरंगाबादसाठी उड्डाण करेल आणि अकरा वाजता औरंगाबादला पोहचेल या विमानसेवेला आज पहिल्या दिवशी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळल्याची माहिती एअर इंडीयाचे औरंगाबाद इथले व्यवस्थापक अरूण गलाटे यांनी दिली

परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथं पथनाट्य सादर करण्यात आलं यावेळी कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयातल्या युवकांशी संवाद साधत ग्रामीण भागात विविध कला प्रकारातून मतदार जनजागृती करण्यात आली नांदेड जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात शालेय विद्यार्थ्यांनी मी मतदान करणारच हे पथनाट्य सादर केलं तर लातूर इथं सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार स्वप्निल पवार यांच्या उपस्थितीत चुनावी पाठशाला हा उपक्रम राबवण्यात आला औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड इथं पोवाडा लोकगीत आणि वगनाट्याच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात आली

परतीचा पाऊस समाधानकारक झाला आणि जमिनीत ओलावा आहे हे पाहून शेतकरी पेरण्या करतांना दिसून येत आहेत नुकत्याच झालेल्या हंगामातली सोयाबीन कपाशी ही पीकं वाचल्यानं शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण देशभरातून परतला आहे हवामान विभागानं काल ही माहिती दिली ईशान्य भारतातून सुरु झालेला पावसाचा परतीचा प्रवास काल आठ दिवसानंतर पूर्ण झाला नैऋत्य मोसमी पावसाची ही आजवरची सर्वात जलद माघार असावी असंही हवामान विभागानं म्हटलं आहे दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यात अठरा ऑक्टोबरनंतर ढगाळ वातावरणासह वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे शेतकऱ्यांनी काढणी केलेली पीकं स्रक्षित ठेवावीत दुपारनंतर येणारे वादळी वारे आणि वीजांपासून स्वतचं संरक्षण करावे असं आवाहन करण्यात आलं आहे